बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आज ठिकठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा केला जात आहे औरंगाबादमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ज्येष्ठ विचारवंत महावीर जोंधळे यांचं नामांतराच्या मुळाशी विषयावरील व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हे व्याख्यान होत आहे विद्यापीठातील तसंच प्रवेशद्वारावरील बाबासाहेबांच्या प्तळ्याला तसंच नामांतर शहीद स्तंभाला सर्वसामान्य तसंच विविध राजकीय पक्ष संस्था संघटनांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांची आज डॉ बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात नामविस्तार दिनानिमित्त जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे नामविस्तार दिनानिमित्त राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाची स्वायत्त संस्था बार्टीच्या वतीनं अनुसूचित जातींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी विद्यापीठ प्रवेशद्वारा नजिक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे

आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला अकोला येथून निघालेली ही बस खामगावकडे जाताना हा अपघात झाला अपघातातील जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

या दूर्घटनेतील अन्य एकाला वाचवण्यात यश आलं असल्याची माहिती लष्करातील सुत्रांनी दिली आहे

नवी दिल्लीत झालेल्या द्वीपसमूह विकास संस्थेच्या बैठकीत केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह यांनी काल ही माहिती दिली ग्राहकांना किमतींमध्ये अतिरिक्त सूट दिल्यामुळे निष्पक्ष व्यापार आणि स्पर्धा आयोगानं फ्लिपकार्ट आणि अमेझॉनला नोटीस बजावली आहे स्मार्ट फोन आणि इतर साधनं विकणाऱ्या दिल्लीच्या व्यापार महासंघानं केलेल्या तक्रारींवरून ही नोटीस पाठवल्याचं बोललं जातं आहे स्पर्धा टाळण्यासाठी या दोन ऑनलाईन कंपन्यांमार्फत प्राधान्यकृत ग्राहकांना विशेष सवलत दिली जात असल्याचा आरोप या व्यापारी संघटनेनं केला आहे स्पर्धा आयोगानं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महासंचालकांना दिले आहेत

पुढच्या सत्रासाठी पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी आधीच नोंदणी केली आहे विद्यापीठाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी मंत्रालयानं उच्चाधिकार समिती नेमली आहे ही समिती सर्व संबंधितांशी संपर्कात राहील तसंच विद्यापीठ प्रशासनाला उद्भवणा या प्रश्नांवर सल्ला देईल

नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या म्हणण्याला पुष्टी देणा या आठ चित्रफिती अभाविपनं जारी केल्या आणि याप्रकरणात सविस्तर चौकशीची मागणी केली

चलनफुगवट्याचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी आराखडा तयार करावा अशी मागणीही या संदर्भात बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रमणदीप सुरजेवाला यांनी केली आहे अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये अभूतपूर्व वाढ होत असून त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत असताना पंतप्रधानांनी मात्र या संदर्भात मौन बाळगलं असल्याची टीकाही सुरजेवाला यांनी यावेळी केली आहे

या स्पर्धेचं ऊदघाटन भाजपचे नांदेड महानगर अध्यक्ष प्रविण साले यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेत बिहार त्रिपुरा गुजरात केरळ छत्तीसगड दिवदमन मिझोरम राज्यातील मुला मुलींचे एकूण दहा संघ एकशे वीस खेळाडू सहभागी झाले आहेत